रुग्णांची संख्या वाढली असली तरी त्यांच्यातली लक्षणं सौम्य आहेत असं म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगितलं कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्यसरकारनं सर्व पातळ्यांवर उपाययोजना स्रु केल्या आहेत नागरिकांनीही घाबरुन न जाता आरोग्य विभागानं जारी केलेल्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन त्यांनी केलं

प्णे आणि पिंपरी चिंचवड इथं इयता दहावी आणि बारावीच्या परीक्षा वगळता या कालावधीत पहिली ते नववीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय देखील सरकारनं घेतला आहे इतर ठिकाणच्या शाळांमध्येही परीक्षा उशिरानं घेण्याविषयी चर्चा सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली हा निर्णय आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे सर्वसामान्य नागरिकांनी मॉल आणि सिनेमाग़हांना भेटी देणं टाळावं असं आवाहनही त्यांनी केलं अत्यावश्यक सेवा असल्यानं रेल्वे आणि बससेवा बंद करणं योग्य होणार नाही त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा जेणेकरुन गर्दी होणार नाही आणि कोरोना विषाणूच्या फैलावाला अटकाव बसेल असं ते म्हणाले उपहारगृह देखील बंद केली जाणार नाहीत मात्र आरोग्याच्या दृष्टीनं तिथंही जाणं लोकांनी टाळावं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं खासगी क्षेत्रातल्या कंपन्यांनी शक्य त्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची म्भा द्यावी असं आवाहन म्ख्यमंत्र्यांनी केलं आहे

या कालावधीत कार्यक्रमांना परवानगी दिली जाणार नाही ज्यांना मिळाली असेल ती रद्द केली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं

अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी प्रसिद्धी पत्रकादवारे दिली आहे सर्वोच्च न्यायालयानेही सोमवारपासून केवळ अत्यावश्यक प्रकरणांवरच स्नावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे तसंच सुनावणी चालू असलेल्या खटल्यातल्या वकिलांशिवाय इतर क्णाला न्यायालयात प्रवेशही दिला जाणार नसल्याचं कोर्टानं स्पष्ट केलं आहे कोरोना विषाण्च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्यात उमरी इथला यात्रा महोत्सव तसंच बंजारा समाजाचं तीर्थस्थळ असलेल्या पोहरादेवी इथला रामनवमीचा यात्रा महोत्सव रदद करण्यात आला आहे आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

कोरोना संसर्गाच्या वाढत्या धोक्याम्ळे स्पर्धेत सहभागी खेळाडू आणि येणा या प्रेक्षकांच्या आरोग्याचा विचार करुन सावधानता बाळगण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं बीसीआयच्या सूत्रांनी सांगितलं कोरोना विषाणूपासून बचावासाठी नागरिकांनी काही प्रतिबंधात्मक उपाययोजनांचं पालन करावं असं आवाहन आरोग्य आणि क्ट्ब कल्याण मंत्रालय वारंवार करत आहे लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं जर तुम्हाला खोकला आणि ताप असेल तर इतरांशी संपर्क टाळावा हात ध्तल्याशिवाय डोळे नाक आणि तोंड यांना स्पर्श करु नये सार्वजनिक ठिकाणी थंकु नका साबणानं आणि पाण्यानं हात सारखे ध्ववा किंवा त्यासाठी अल्कोहोलय्क्त सॅनिटाइझरचा वापर करावा शिंकताना किंवा खोकताना नाक आणि तोंड रुमाल किंवा टिश्य् पेपरनं झाका वापरानंतर लगेचच टिश्य्पेपर केराच्या बंद टोपलीत टाका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

त्यानंतर या सर्व प्रवाशांना कोरोना तपासणीसाठी घाटकोपर इथल्या रुग्णालयात नेण्यात आलं दरम्यान इटलीत अडकलेल्या भारतीय नागरिकांना सोडवण्यासाठी एअर इंडियाचं एक विमान उदया इटलीला जाणार आहे अर्थसंकल्पात लोकभावनेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे ग्रामीण भागासह शहरी भागांचा विकास करण्यासाठी निधीची तरतूद केली आहे असं उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सांगितलं अर्थसंकल्पात विदर्भ मराठवाडा खानदेश आणि कोकणावर अन्याय झाल्याचा विरोधकांचा आरोप उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी फेटाळला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 औरंगाबाद विमानतळाचं नामकरण छत्रपती संभाजी महाराज विमानतळ औरंगाबाद असं करणारा सरकारनं मांडलेला प्रस्ताव आज सभागृहात एकमतानं मंजूर करण्यात आला मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचं नामकरण नाना शंकरशेट मुंबई टर्मिनल करण्याच्या प्रस्तावाला मंज्री देण्यात आली

भविष्यात एमआयडीसी वीज वितरणाचा परवाना घेणार असून त्या माध्यमातून कमी दरात उद्योगांना वीज देण्यात येईल अशी माहिती उद्योगमंत्री स्भाष देसाई यांनी आज विधान परिषदेत दिली राज्यातल्या राज्यसभेच्या सात जागांसाठी सातच अर्ज आल्यानं सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड होईल असं स्पष्ट झालं आहे राज्यातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शरद पवार फौजिया खान काँग्रेसतर्फे राजीव सातव भाजपतर्फे उदयनराजे भोसले रामदास आठवले आणि भागवत कराड आणि शिवसेनेतर्फे प्रियंका चत्र्वेदी यांनी उमेदवारी देण्यात आली आहे आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसअखेर या सात जणांव्यतिरीक्त इतर कृणीही अर्ज दाखल केला नाही त्याम्ळे या सात जणांची निवड बिनविरोध होईल असं स्पष्ट झालं आहे

त्यामुळे त्याचदिवशी या उमेदवारांच्या बिनविरोध निवडीची घोषणा होण्याची शक्यता आहे देशातल्या शेअर बाजारात आज ऐतिहासिक चढ उतार दिसून आले सकाळी व्यवहार सूरू झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत झालेल्या प्रचंड घसरणीमुळे सर्किट लावून बाजारातले व्यवहार काही काळासाठी थांबवण्यात आले होते मात्र त्यानंतर बाजारात स्धारणा दिसून आली

शेअर बाजारात स्रू असलेल्या चढ उतारांवर सरकारचे आणि रिझर्व्ह बँकेचं लक्ष असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज स्पष्ट केलं तर कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला आटोक्यात आणण्यासाठी सरकार आणि रिझर्व्ह बँक योग्य ती पावलं उचलेल असं आश्वासन देशाचे म्ख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनी दिलं आहे त्याचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर दिसुन आला गृंतवणुकदारांनी द्रस या पर्यायांकडं मोहरा वळवल्यानं मुंबई सराफा बाजारात आज सोने आणि चांदीच्या दरात घसरग्रंडी उडाली